यंदाची दिवाळीही पावसातच जाण्याचा अंदाज प्रचार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मूदत आज संध्याकाळी संपत आहे त्याआधी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी काल वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या

तर भाजपा शिवसेना यूती मागचा विक्रम मोडीत काढत राज्यात ऐतिहासिक विजय मिळवेल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नागपर इथं व्यक्त केला भाजपा सरकार सामान्यांचं सरकार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी निलंगा इथल्या सभेत केला आपल्या सभेसाठी उपस्थितांची गर्दी पाहता सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा निकाल आताच लागला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सातारा इथल्या जाहीर सभेत केला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांची निवड करण्यात आपली चूक झाली होती असं ते म्हणाले मोठं मोठ्या उद्योजक घराण्यांसाठी सरकार काम करत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली ते काल वाशिम इथं पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते मतदान खासगी कार्यालयं आस्थापना द्कानं कारखाने तसंच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि कामगारांना येत्या सोमवारी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत विधानसभा निवडक आढावा राज्यातील जिल्हानिहाय निवडणूक आढाव्यात आज ऐकूया चंद्रपूर धुळे आणि जळगांव जिल्ह्याचा आढावा सर्वप्रथम चंद्रपुर जिल्ह्याचा आढावा कोळसा खाणींमुळे काळ्या सोन्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत चंद्रपूर चिमूर बल्लारपूर ब्रम्हपूरी राजूरा आणि वरोरा युती सरकारचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा जिल्हा गेल्या विधानसभा निवडणुकीत सहा पैकी चार जागा भाजपाला मिळाल्या होत्या शिवसेनेतून कॉंग्रेस मध्ये आलेले सुरेश धानोरकर लोकसभा निवणुकीत विजयी झाल्यानं या जिल्ह्यात कॉप्रेसचा आत्मविक्षास वाढला असला तरी युतीला विजयाची खातरी वाटते आता नाराज इच्छकांची निष्क्रियता बंडखोरी आणि बहजन वंचितचे उमेदवार यांचा निकालावर काय परिणाम होतो हे लवकरच कळेल आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन सुरेखा जोशी आता ऐकूया धुळे जिल्ह्याचा आढावा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धुळे जिल्ह्यात विधानसभेचे धुळे शहर धुळे ग्रामीण शिरपूर साक्री आणि सिदखेडा हे पाच मतदारसंघ आहेत यापैकी शिरपूर आणि साक्री हे मतदारसंघ आदिवासी बहल आहेत

मात्र त्यापैकी शिरपूरचे आमदार काशिराम पावरा यांनी समर्थकांसह अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला गेल्यावेळी भाजपकडून आमदार झालेल्या अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन धुळे शहरमध्ये स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केली महाआघाडीचा त्यांना पाठिंबा आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पुणे यानंतर ऐकूया जळगाव जिल्ह्याचा आढावा पूर्वीच्या खान्देशातील जळगाव हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा

आधी इथे कॉप्रेसचं वर्चस्व होतं मधुकरराव चौधरींसारखे दिग्गज नेते होते त्यानंतर आता कारावासात असलेले सुरेशदादा जैन इथे सर्वेसर्वा होते आता जिल्ह्यात भाजपाचंच वर्चस्व सर्वत्र असलं तरी एकनाथ खडसे आणि सरकारचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या त्यांच्या दोन दिग्गजांमध्ये सख्य दिसत नाही म्हणूनच या निकालांबद्दल उत्सुकता आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी निवडणकआयोग निवडणूक देखरेखीचं काम समाधानकारक नसल्याप्रकरणी नाशिकमधल्या एका निरीक्षकाला काल पदावरुन दूर करण्यात आलं तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान पावत्या वितरणाचं काम संथगतीनं केल्यामुळं अन्य एका अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश आयोगानं दिले सोलापर जिल्ह्यातील मोहोळ राखीव मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या रमेश कदम यांना तात्पूरता जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे मंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना विशिष्ट समुदायाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करुन आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या केंद्राच्या संकल्पात एक ट्रिलियन डॉलरचा वाटा एकट्या महाराष्ट्राचा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली गोयल यांनी कुठल्याही परिस्थितीत रेल्वेघं खासगीकरण होणार नसल्याचंही स्पष्ट केलं

मिझोरममधील एका सैनिक शाळेत मूलींना प्रवेश देण्याचा दोन वर्षापूर्वी सुरू केलेला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे या सैनिक शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि आवश्यक संख्येने महिला कर्मचारी असल्याची खातरजमा करण्याचे आदेश संरक्षण मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत पीएससी पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेनं घातलेले निर्बंध काढून टाकावेत या मागणीसाठी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला याचिकाकर्ते संबंधित उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतात असं न्यायालयानं म्हटलं आहे चिदंबरम माजी अर्थमंत्री पी

सीबीआयनं काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली प्रफल्ल पटेल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची काल सक्त वसूली संचालनालयानं चौकशी केली कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल मिर्ची याच्यासोबत मालमत्ता व्यवहारात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इडीनं पटेल यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते मतदान पदयात्रा नांदेड मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काल नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत लायन्स क्लबचे पदाधिकारी नागरिक महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी मतदान करणार यासाठी स्वाक्षरी मोहिमही सुरू करण्यात आली आहे

क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मालिकेतील तिसरा आणि शेवटचा क्रिकेट कसोटी सामना आज रांची इथं सुरु होतआहे कुलदीप यादव दुखापतग्रस्त असून त्याची जागी झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शहाबाज नदीम याला संघात स्थान मिळालं आहे

सलतान जोहोर करंडक मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहोर करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ब्रिटन पुरुष कनिष्ठ संघांमध्ये आज अंतिम सामना होणार आहे

हवामान् यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे कालपासून तीन दिवस राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागांत कुठे ना कुठे मेघगर्जनांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्या सांगतात